उत्तरप्रदेश संरक्षण मार्गिकेतल्या उद्योगांना या महामार्गाचा उपयोग होईल

दंगलग्रस्त भागात सुरक्षा दलं गस्त घालत असून दंगलखोरांवर बारीक लक्ष ठेवत आहेत

नागरिक सम्दायांमधलं सौहार्द वाढवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस शांतता समितीच्या बैठकी घेत आहेत दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी ईशान्य दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाला आज भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली नागरिकांची परिसरातल्या नागरिकांची भेट देऊन शांतता पाळण्याचं आवाहन बैजल यांनी केलं

निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातला एक दोषी पवनकमार गृप्ता यानं आपली फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित करावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक फेरयाचिका दाखल केली आहे याबरोबरच आपल्याला दिलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी अशीही विनंती केली आहे

फाशीच्या शिक्षेतून सुटका करुन घेण्यासाठी इतर सर्व दोर्षींचे दयेचे अर्ज याआधीच राष्ट्रपर्तींनी फेटाळले असून आता शेवटचा दोषी ग्प्ता यानं प्रयत्न सुरु केले आहेत सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यास तो राष्ट्रपर्तींकडे दयेचा अर्ज करु शकतो असं त्याच्या वकिलांनी सांगितलं आहे पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घालणं बंद करुन स्वतःच्या नागरिकांच्या आणि विशेषतः पाकिस्तानल्या अल्प संख्यांकांच्या कल्याणाकडे लक्ष द्यावं असा सल्ला भारतानं दिला आहे काल रात्री जिनिव्हा इथं चाललेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क परिषदेच्या बैठकीत पाकिस्ताननं भारतातल्या नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच काश्मीर मृद्दयाला उकरुन काढल्यानंतर भारताच्या प्रतिनिधीनं त्याला चोख प्रत्य्तर दिलं पाकिस्तान प्रणित दहशतवादी गटांनी जम्मू आणि काश्मीरमधली शांतता भंग करण्याचा सतत प्रयत्न करुन देखील तिथली परिस्थिती झपाटयानं सामान्य होत असल्याची माहिती भारतीय प्रतिनिधीनं या बैठकीत दिली जनसामान्यांचा विकास साधून त्यांचं कल्याण करण्याच्या दिशेनं विज्ञान क्षेत्रात कार्य व्हायला हवं असं आग्रही प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्तानं आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते ेविज्ञान क्षेत्रात महिला ही या वर्षीच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे त्याविषयी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की विज्ञान क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी देशातल्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं त्यांनी केंद्रीय विद्यापीठांमधे महिलांचं प्रतिनिधीत्व वाढवण्यासाठी प्रयत्न केले विविध क्षेत्रात उद्भवणा या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी देशभरातल्या शास्रज्ञांनी एकत्र येऊन सरकारला मदत करावी असं आवाहन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं सर्वसामान्य जनतेचं जगणं सुखदायी आणि आनंदी व्हावं यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शुभेच्छा संदेशादवारे सर्व शासज्ञांना आणि संशोधकांना केलं शासीय संशोधकांच्या सम्दायानं मन्ष्यजातीच्या कल्याणासाठी निःसंशयपणे उल्लेखनीय योगदान दिलं आहे असं नायडू यांनी सांगितलं देशातल्या संशोधकांना नवकल्पनांचा अविष्कार आणि संशोधन करता यावं म्हणून अधिक उतम वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारतीय शास्रज्ञांची हशारी आणि चिकाटी यांचा आज गौरव करण्याचा प्रसंग आहे असं मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे दहशतवादाविरोधातल्या लढ्यासाठी सर्व जग एकत्र येत असून भारताला त्याच्या विश्वशांतीकडे चाललेल्या वाटचालीत पाकिस्तानसारख्या देशांविरोधात इतर मोठ्या देशांचा पाठिंबा मिळत आहे असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं एका चर्चासत्रात ते बोलत होते छावण्यांमध्येही दहशतवाद्यांना टिक् देणार नाही हेच भारतानं बालाकोटच्या हल्ल्यातून दाखवून दिलं आहे असं ते म्हणाले सुरक्षादलातल्या जवानांना उतम प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिल्यामुळे ते कोणत्याही आपतीला तोंड देण्यास सज्ज राहतात असं सरंक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यावेळी म्हणाले राफेल विमानांना वायदलाच्या ताफ्यात समाविष्ट केल्यानंतर वाय्सेनेची ताकद वाढेल असा विश्वास हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भद्रिया यांनी व्यक्त केला राष्ट्रीय सेवा योजनेचा आठवडाभर स्रु असलेलं राष्ट्रीय एकात्मता शिबिर आज जम्मू विद्यापीठातल्या सभागृहात संपन्न झालं

या शिबिरात सांस्कृतिक शैक्षणिक आणि योग संदर्भातल्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नागरिकत्व स्धारणा कायद्याबद्दल खोटी माहिती पसरवून जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी विरोधी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केला ओदिशात भूवनेश्वर इथं आज झालेल्या एका सभेत ते बोलत होते हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी असून कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही त्यामुळे कोणत्याही मुसलमान अथवा इतर अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकत्वाला धोका नाही असंही ते पुढे म्हणाले ओदिशाच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष वचनबद्ध असून ओदिशाच्या जनतेनं पक्षाला पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं कृषीविज्ञान संशोधकांनी केवळ मोठ्या शेतक यांनाच नव्हे तर लहान आणि गरीब शेतक यांना उपयोगी पडणारं तंत्रज्ञान विकसित करावं असं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केलं आहे

आयसीसी टी ट़वेंटी महिला विश्वचषक स्पर्धेच्या अ गटातला शेवटचा सामना उदया मेलबर्न इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे हा सामना भारतीय वेळेन्सार सकाळी साडेनऊ वाजता सुरु होईल भारतीय महिला क्रिकेट संघानं उपांत्य फेरीतलं स्थान याआधीच निश्चित केलं आहे